केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

केंद्रसरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य सरकानंही पेट्रोल मूल्यवर्धित करात प्रतिलीटर अडीच रुपयांनी कपात केली आहे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज ही घोषणा केली त्यामुळे राज्यात पेट्रोल लिटरमागे पाच रुपयांनी तर डिझेल लिटरमागे अडीच रुपयांनी स्वस्त होणार आहे राज्यात उद्या पासून हे नवे दर लागू होतील असं मनुगंटीवार म्हणाले

राज्यसरकारच्या कारभारचा निषध म्हणून काँप्रेसने पूकारलेल्या जनसंघर्ष यात्राच्या दूस या टप्प्याचा आज जळगाव ि प्रारभ झाला जळगाव जिल्हयातल्या फैजपुर ॐ प्रदेश कॉंग्रेस समितीच्या वतीनं काढलेल्या या यात्रेचं नेतृत्व कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस मलिक्कार्जुन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हुसेन दलवाई आणि त्तिर नेते उपस्थित होते

न्यायालयानं या विद्यार्थ्याच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे मात्र राज्य सरकारनं न्यायालयात योग्य पद्धतीनं बाजू न मांडल्यानं ही स्थगिती आली आहे या नोकरभरतीत गैरव्यवहार झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे न्यायालयात राज्य सरकारनं नीट भूमिका मांडली नाही वेळेत प्रतिज्ञापत्र दिलं नाही त्यामुळे आपल्यावर ही वेळ आल्याचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे राज्यात विशेषत ग्रामीण भागत बेकायदा कृत्यांना आळा घालण्याकरता विशेष छापासत्र हाती घेण्याचं राज्य सरकारनं ठरवलं आहे त्यासाठी पोलिस महासंचालकांबरोबर चर्चा झाल्याचं गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं हे छापासत्र पोलीस निराक्षक स्तरावरचे अधिकारी करतील महाविद्यालयं वसतिगृहांमधले गैरप्रकार यांवर तसंच सरकारी अधिकारी बेकायदा बाबींमध्ये गुतल्याचं आढळल्यास त्यांच्यावर तातडीनं कारवाई केली जाईल रयत शिक्षण संस्थेच्या शाळा आणि महाविद्यालयं खूप झाली आता रयत विद्यापीठ व्हावं यासाठी आपण प्रयत्न करणार असून पुढच्या आठवड्यात त्याबाबत दिल्लीत बैठक घेणार असल्याच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावड्डेकर यांनी सांगितलं ते आज साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सव प्रारंभ सोहळ्यात बोलत होते संस्थेचे अध्यक्ष शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित होते

ग्रामविकास विभागाच्या या निर्णयाची अमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर व्यापक मोहीम होती घेण्यात येणार आहे आवश्यक कर आकारणी केल्यानंतर नमुना क्रमांक आठमध्ये नोंद घेवून अशी घरे महिलांच्या नावे करायला प्राधान्य दिलं जाईल असेही ते म्हणाले

मुख्य वस्तीपासून किंवा गावापासून दूर असलेले वाडीपाडे सुध्दा शासनाच्या योजनेद्वारे महावितरणनं प्रकाशमान केले आहेत

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या संकेतस्थळावर आणि संयुक्त राष्ट्राच्या ऑनलाईन दूरचित्रवाहिनीवरुन या सुनावणीचं जिजी आणि फ्रेंच भाषेमधून थेट प्रसारण केलं जाईल असं संयुक्त राष्ट्राच्या न्याय विभागानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे जाधव यांच्यावर पाकिस्ताननं हेरगिरीचा आरोप ठेवला आहे भारतानं हे आरोप फेटाळले असून जाधव ज्ञिणमध्ये व्यवसायासाठी गेले असताना तिथून त्यांचं अपहरण करण्यात आल्याचं म्हटलं आहे रुपयाच्या मूल्यात सातत्यानं होणार घसरण आशियाई बाजारपेठेतला कमकूवत कल आणि आंतरराष्ट्रीय बाजारात श्विनदरात होणारी वाढ या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सकाळच्या सत्रापासून सुरु असलेली घसरण दिवसअखेरही कायम राहिली

दोन जुलैनंतरचा हा नीचांक आहे

व्हिडीओकॉन कंपनीला कर्ज पूरवठा करतेवेळी वशिलेबाजी करुन काही नियमांमध्ये कुट्रंबियांना झुकतं माप दिल्याप्रकरणी चर्चेत असलेल्या आय सी आय सी आय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आय सी आय सी आय बँकेच्या उपकंपन्यांच्या अध्यक्षपदाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे चंदा कोचर सहा महिन्यांनी निवृत्त होणार होत्या बॅंकेच्या व्यवस्थापकीय मंडळानं कोचर यांचा राजीनामा स्वीकारला असून बॅंकेचे सध्याचे मुख्य परिचालन अधिकारी संदीप बक्षी आता बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार संभाळतील

या योजनेतंगत फळपिक निहाय विमा संरक्षण रक्कम शासनानं मंजूर केली आहे जिल्ह्यामध्ये ही योजना संत्र मोसंबी केळी द्राक्ष आंबा पेरू डाळींब आणि लिंबू या फळपिकांकरता राबवण्यात येणार आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीन वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा श्रीमती शकृंतलाबाई धाबेकर महाविद्यालयात झालेल्या दोन दिवसीय आंतर महाविद्यालयीन महिला कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोला संघ विजयी ठरला एच एन सिन्हा महाविद्यालय पातूरचा संघ उपविजेता ठरला ब्लडाणा जिल्हयात तापआणि विविध साथींच्या आजारानं थैमान घातलं असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत

खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानंतर शासकीय प्रयोगशाळेत होणाऱ्या तपासणीत बहुतेक संशयीत रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत आपल्या नावाचा उल्लेख करून व्हॉटस्ऍपवर भारतीय जनता पक्ष पदाधिकारी आणि सर्जिकल स्ट्राईकबाबत खोडसाळ दिशाभूल करणारा मजकूर प्रसिध्द केल्याप्रकरणी संबंधितांवर चौकशी करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगिकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सातारा शहर तालूका तसंच जावळी वाई आदी भागात आज दूपारी परतीच्या पावसानं धूमाकूळ घातला

येत्या दोन दिवसात दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी तर उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मैघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केली आहे